जानेवारीमध्ये एका प्रयोगशाळेच्या माध्यमातून हे काम सुरु झालं होतं

हर्षवर्धन दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स इथं आज सकाळी मोठ्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते झालं कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्वाटनप्रसंगी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला

या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे चार हजारपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तैनात करण्यात आले आहेत

दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्राला उद्देशून भाषण करतील

राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद त्या त्या प्रादेशिक केंद्रांवरून रात्री साडेनऊ वाजल्यापासून प्रसारित केला जाणार आहे बातमीपत्र वेळ उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील राष्ट्राला संबोधित करतील या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन करण्यात येणार आहे त्यामुळे आमच्या उद्याच्या बातमीपत्राची वेळ बदलली आहे

हल्ला उद्या साजऱ्या होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरच्या बाहेरून जाणाऱ्या नौगाम बाह्यवळण रस्त्याजवळ आज सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला त्यामध्ये दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले तर तीन जवान जखमी झाले असून त्यांना श्रीनगरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दहशवाद्यांच्या शोधासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे

प्रारंभी दिवंगत राज्यपाल लालजी टंडन नेते अजित जोगी आणि इतर नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं त्यानंतर आता कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली असून विधिमंडळ कार्यामंत्र्यांनी गेहलोत सरकारविषयीचा विश्वासदर्शक ठराव सदनात मांडला असून विधानसभेचे अध्यक्ष सी

जोशी यांनी चर्चा सुरु करण्यास परवानगी दिली आहे

रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केली आहे

प्रशांत भषण न्यायव्यवस्थेविरोधात केलेल्या दोन अवमानकारक ट्विटस संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं प्रसिद्ध वकील आणि कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना दोषी ठरवलं आहे

उड़डाण पल गुजरातमध्ये अहमदाबाद शहरात उभारण्यात आलेल्या दोन उड्डाण पूलांना दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांची नावं देण्यात आली आहेत रानिप भागातील रेल्वे उड्डाण पुलाला आत्मनिर्भर गुजरात रेल्वे उड्डाण पूल अस नाव देण्यात आल आहे या शिवाय बापूनगर भागातील पुलाला महाराणा प्रताप उड्डाण पूल तर हटकेश्वर उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी उड्डाण पूल अस नाव देण्यात आल आहे

मेहड भागात झालेल्या भूस्खलनामुळे काल संध्याकाळपासून हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला

यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसह शेकडो वाहनांच्या रांगा नाशारी आणि रामबान इथे लागल्या आहेत

त्या मुलांना आगामी दोन दिवसात दिल्लीला आणलं जाईल अस सोनू सूदनं ट्विटमध्ये म्हटलं आहे

चिदंबरम यांच्याविरोधात सिक्स्टी थ्री मून टेव्नॉलॉजीज या कंपनीनं केलेल्या आरोपात तथ्य आढळलं नसल्याचं केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात काल सांगितलं या कंपनीनं केलेली तक्रार आर्थिक व्यवहार खात्याच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्याकडं पाठवण्यात आल्याचंही सीबीआयनं म्हटलं आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार